माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत राज्यातलं काँग्रेस आघाडीचं सरकार वाचवण्याबाबत चर्चा सुरु आहे काँग्रसेचे महासचिव के सी वेण्गोपाळ हे सध्या बंगळुरु इथं असून राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी हे आज संध्याकाळी बंगळुरुत पोहचत असून त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक व्हायची शक्यता आहे धर्मनिरपेक्ष जनतादलाच्या तीन आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या राजीनाम्याबाबत या बैठकीत चर्चा व्हायची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी मंगळवारी या आमदारांच्या राजीनाम्याबाबत विचार केला जाईल अस म्हटलं आहे दरम्यान कर्नाटक विधानपरिषद सदस्य आणि कॉप्रेसनेते मारी थिब्बे गौडा यांनी बंडखोर आमदारांचे नेते रमेश जारकीहोली यांची मुंबईतल्या सॉफीटेल हॉटेलमधे भेट घेतली मात्र यावेळी चर्चेचा तपशील द्यायला त्यांनी नकार दिला ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला लोकसभा निवडणूकीतल्या जनादेशाचा आदर राखून हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे गुणा इथल्या लोकसभा मतदारसंघातून या आधीच्या निवडणूकीत ते निवडून आले होते त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदा या आणि त्यांना पक्षात मिळालेली संधी यासाठी त्यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण राष्ट्रीय पातळीवर काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपल्या पदाचा राजीनामा देतांना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई कॉंग्रेसच नेतृत्व तीन सदस्यीय समितीकडे सोपवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेली अनिश्वितता दूर करण्याच्या दृष्टीनं पुढच्या आठवडयात काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होण्याची शक्यता आहे पावसाच्या पाण्याची साठवण करुन जलसंवर्धनातून किमान एक जलाशय पुनरुज्जीवित करण्यासाठी देशातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांनी विशेष गट स्थापन करावा असं केंद्रसरकारनं सांगितलं आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या दिशानिर्देशामधे म्हटलं आहे की भूजलाचा ऊपसा आणि पुनर्भरण या प्रक्रियांकडे लक्ष देणं गरजेचं आहे यासंदर्भातली माहिती सर्वांना कळावी म्हणून जाहीर ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावी असंही स्पष्ट करण्यात आलं आहे

ते आज नवी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते भारतीय तत्वज्ञानाची ओळख स्पष्ट होईल अशा समाजाची निर्मिती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

तिरुपती इथं भाजपाच्या सदस्यत्व मोहीमेअंतर्गत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते

पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी भाजपात नव्यानं येणा या प्रत्येक सदस्यानं किमान एक झाड लावावं असं आवाहन जावडेकर यांनी केलं हरयाणतल्या प्रसिद्ध नृत्यागंना आणि गायिका सपना चौधरी यांनी आज भाजपात प्रवेश केला भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहीमेत चौधरी यांना आज पक्षात सामवून घेण्यात आलं ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चौहान राम लाल आणि डॉ हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला

याठिकाणी खवळलेला समुद्र आणि वादळी वारे वाहत असताना भारत आणि बांगलादेशानं संयुकरित्या ही मोहीम आखली होती पश्चिम बंगालच्या काकद्वीप इथून गेलेली ही नौका समुद्रात अडकल्याचा दूरध्वनी भारतीय तटरक्षक दलाच्या कोलकाता मुख्यालयाला प्राप्त झाल्यावर ही मोहीम हाती घेण्यात आली संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झाएद अल नहयन उद्या नवी दिल्लीत तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत धोरणात्मक मुद्यांवर दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीला लागावं यासाठी त्यांचा हा दौरा असून त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही येत आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बोलणी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते मंगळवारी भेट घेणार आहेत भारताबरोबर व्यापारी भागीदारी करणा या देशांमधे संयुक्त अरब अमिरातीचा तिसरा क्रमांक लागत असून भारताला ऊर्जा पुरवणा या देशांमधे त्याचा चौथा क्रमांक आहे टोरोंटो इथं सुरू असलेल्या क्नीडा खुल्या बद्धींंंंन स्पर्धेत भारताच्या परुपल्ली कश्यपनं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम फेरीत कश्यपचा सामना उद्या चीनच्या लि शिफेंग याच्याबरोबर होणार आहे सर्वसमावेशक आणि बहुउद्देशीय धोरणाद्वारे बालमजुरीचं समूळ उच्चाटन करायला सरकार कटीबद्व असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितलं राज्यसभेत दिलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे

ससंदेतील कामकाजाच्या वेळी अधिकाधिक विधायक कार्य करण्यावर भर दिला पाहिजे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे ते आज जयप्रमधे राजस्थान विधानसभेतल्या सदस्यांसाठी आयोजित उद्रोधन कार्यशाळेत बोलत होते संसदेतल्या आणि विधानसभेतल्या संदस्यांनी राष्ट्रीय आणि राज्यातील समस्या सोडवण्यासाठी पक्षीय राजकारणापलीकडे गेलं पाहीजे असं ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं उच्चस्तरीय विशेष चौकशी पथक स्थापन केलं आहे दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकाला दिले आहेत जलसंपदा मंत्रालयाचे सचीव तसंच विदर्भ सिंचन महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन केलं असल्याचा शासन निर्णय राज्यसरकारनं काल जारी केला दरम्यान तिवरे धरण फुटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांपैकी चार जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे भारतीय जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांच्या एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं भाजपांतर्गत सर्व संघटनांचे कार्यालय सदस्य या बैठकीला उपस्थित होते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा भाजपाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते

युरेनियम संपन्नतेची मर्यादा ओलांडण्याच्या इराणच्या घोषणेवर आपल्या निरीक्षकांचं लक्ष असून याबाबतची माहिती ते तात्काळ व्हिएन्ना मुख्यालयाला कळवतील असं संस्थेनं सांगितलं

अमेरिकेनं वर्षभरापूर्वी या कराराचं उल्लंघन केल्यानंतर इराणनंही करारातल्या अटींची मर्यादा पाळणार नसल्याचा निर्णय घेतला होता

तालीबान या दहशवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे